जागांकरीता उमेदवारांची यादी जाहीर

तपासणी पथकं सज्ज करण्यात आली आहे

यात प्राम्ख्यानं स्नील तटकरे रायगडमधून तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार स्प्रिया सूळे बारामती मधून निवडणूक लढवतील सातारा इथून उदयनराजे भोसले ठाण्यातून आनंद परांजपे आणि ग्लाबराव देवकर जळगावमध्न निवडणूक लढवतील पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांची यादी आगामी काळात प्रसिद्ध केली जाणार असून हातकणंगले येथील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना या राष्ट्रवादी कांग्रेसच्या सहयोगी पक्षासाठी देण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडण्कीकरिता नागपूरातून माजी भाजपा खासदार नाना पटोले यांना कांग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे राज्यातून कांग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पाच उमेदवारांपैकी नाना पटोले हे एक आहेत पटोले यांनी भाजपा सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता अन्सूचित जमाती करिता आरक्षित असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे

त्यापूर्वी यूतीच्या राज्यभरातल्या प्रम्ख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून उद्या संध्याकाळी नागप्र इथं मेळावा होईल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण प्रस्कार प्रदान केले या कार्यक्रमात शौर्य सन्मान आणि विशिष्ट सेवा पुरस्कार दिले गेले यामध्ये दोन किर्तीचक्र आणि एक शौर्यचक्र मरणोपरांत दिलं गेलं यावेळी स्थल सेना अध्यक्ष जनरल बिपिन रावत यांना परम विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं दहशतवादी कारवाया सुरू असताना चर्चा होऊ शकणार नसल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही भारतानं म्हटलं आहे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटलं की पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांना दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल आणि भारताविरुद्ध दहशतवाद्यांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे भारतात सहा नव्या अण्भट्टया उभारण्यात येणार आहेत भारत आणि अमेरिकेदरम्यान काल या संबंधी करार झाला भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँड्रे थाँमसन यांच्या उपस्थितीत नवव्या सचिवस्तरीय बैठकीत दविपक्षीय नागरी आण्विक सहकार्य वाढवण्याचंही ठरलं आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडण्कीच्या काळात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर संय्क्त तपासणी पथके सज्ज करण्यात आली असून अवैध वाहतूक मदय तसंच तस्करांविरूद्व कठोर कारवाई करण्यात येणार आहे

प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मूदगल यांनी दिली

या काळात कायदा आणि सृव्यवस्था राखण्यासाठी सीमावर्ती राज्यातून होणारी अवैध वाहतूक तसंच मतदानापूर्वी अवैधपणे होणारे मदय पैसा प्रवठा तसंच असामाजिक तत्वांच्या विरूद्व कठोर कारवाई करण्यासंदर्भात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कायमस्वरूपी तपासणी पथके तैनात ठेवण्यासोबतच दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली

गुजरात विधानसभेच्या ध्रांगधरा आणि मानवादर या दोन मतदासंघातल्या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे

आज जागतिक मुत्रपिंड दिन आहे जनसामान्यांमध्ये मुत्रपिंडाबाबत जागृती करण्यासह त्यांच्या आजाराबाबत सजग करण्याकरिता मार्च महिन्याच्या द्सऱ्या ग्रूवारी हा दिवस प्रत्येक वर्षी पाळण्यात येतो मूत्रपिंडाचे आरोग्य सर्वांकरिता सर्वठिकाणी ही या वर्षीची संकल्पना असून मुत्रपिंडाबाबत सजगता तसंच याच्या आजारांबाबत पुर्वोपचार हे जागतिक आरोग्याचं ब्रीद वाक्य आहे मध्मेह आणि उच्च रक्तदाब हे गंभीर म्त्रपिंड आजाराचं म्ख्य घटक असून याबाबत यानिमित्तानं साक्षरता करण्यात येते घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात आधीच्या महिन्याशी त्लना करता शून्य पूर्णांक तीन टक्के वाढ झाली आहे

निवडणूक प्रक्रियेबाबत नव्या आणि संभाव्य मतदारांच्या तसंच नागरिकांच्या जाणिवा समुद्ध करणे आणि नैतिक कर्तव्याचे भान जागविण्याच्या हेतूने प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक पाठशाळा तयार करण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत लोकसंख्या निर्धारित करुन मतदार नोंदणी निवडणुक प्रक्रियेशी संबंधित प्रात्यक्षिकासह नागरिकांना शिक्षित करणे ई व्ही एम

व्ही पॅटची ओळख त्याची वैधता आणि जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे नागरिकांना त्यांच्या मताची किंमत निर्भयपणे मतदान करण्याची नैतिक जबाबदारी याबाबत जनजाग़ती समाजात निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी निवडणूक साक्षरता क्लबच्या सदस्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरता वाढविण्यात यावी तसंच मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या नागरिकांना मतदार नोंदणीची स्विधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे निर्देश आयोगाने दिले आहेत

मुंबईतल्या मतदार संघांत निवडण्कीवर प्रभाव टाकू शकणारी रोकड मौल्यवान वस्तू आणि इतर अवैध साधनांच्या हालचालींबाबत प्राप्तीकर कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने प्राप्तीकर महासंचालनालय कार्यालय कडक नजर ठेवत असुन या संदर्भात गुप्त माहितीही गोळा करत आहे

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या प्रख्यात कवीच्या आठवणी जागवल्या जात आहेत सुरेश भट यांच्या आज गोकळात रंग गे मायभू तुझे मी तरूण आहे रात्र अजूनी यासारख्या गीतांना पं हृदयनाथ मंगेशकर आशा भोसले स्रेश वाडकर या गायकांनी अजरामर केलं आहे नागपूर आकाशवाणी संगीत विभागातर्फे कविवर्य सुरेश भट यांना अभिवादन म्हणून रंग माझा वेगळा या विशेष कार्यक्रमाचं निमंत्रित श्रोत्यांसाठी आयोजन करण्यात आलं होतं या विशेष कार्यक्रमात शास्त्रीय गायक श्याम देशपांडे मोहिनी बरडे आकाशवाणीचे ब श्रेणीचे कलावंत श्यामकुमार पोहरे स्प्रसिद्ध गायक संगीतकार दिनेश निंबाळकर यांनी कविवर्य स्रेश भट यांच्या गीतांना सादर केले यावेळी कार्यालय प्रमुख यशवंत चीवंडे कार्यक्रम प्रमुख डॉ हरिष पराषर ऋशू कार्यक्रम अधिकारी संगीत विभाग प्रकाश आत्राम संगीत रचेता चंद्रशेखर दंडे तसंच आकाशवाणीचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचं संचालन अशोक जांभूळकर यांनी केलं नागप्रात उद्यापासून तीन दिवस बीजोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे परंपरागत बियाणे संवर्धनाचा एक भाग म्हणून तसंच विषम्क्त शेतमाल आणि त्यापासून बनवलेली उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीनं बीजोत्सवाचं आयोजन होणार आहे या दरम्यान विविध चर्चासत्राचं आयोजन देखील करण्यात येणार आहे विश्व विशेष ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला आजपासून आबू धाबीमध्ये प्रारंभ होत आहे दोनशे देश यात सहभागी होत आहेत